केंद्र सरकारनं नवभारताच्या निर्मितीचा आणि सामान्य माणसाचं जगणं सुखकर बनवण्याचा संकल्प केला आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने प्रांरभ झाला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला ते संबोधित करत होते गेल्या साडेचार वर्षात देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी तसंच सर्वांना आरोग्य आणि शिक्षण पुरवण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्याचं त्यांनी सांगितलं

सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळून देण्यासाठी कायद्यांची व्यवस्था परिपूर्ण करण्यावर सरकार भर देत आहे भारतात आश्रयाला आलेल्या निर्वासीताना नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मदत करेल असं ते म्हणाले अल्पवयीन मुलांचं लेगिक शोषण करणा या गुन्हेगारांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद सरकारनं कायद्यांत केली आहे

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेत अध्यक्ष वैंकय्या नायडू यांनी माजी संरक्षणमंत्री आणि ज्येष्ठ कामगार नेते जार्ज फर्नांडीस यांनी श्रद्धांजली वाहिली

संसदेच्या आवारात ते आज प्रसार माध्यमांशी बोलत होते

आज पासून सुरू झालेलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सरकारनं आज दोन्ही सभागृहातल्या सदस्यांच्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं गृहमंत्री राजनाथ सिंग संसदीय कार्यमंत्री नरेंद्र सिंग तोमर कॉंप्रेस नेते आणि राज्यसभेतले विरोधीपक्षनेते गुलाम नबी आझाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा हे नेते बैठकीला उपस्थित होते

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या स्थिर धोरणामुळे जागतिक बाजारातला मजवूत कल आणि बँकिग वाहन उद्योग औषध उद्योगआणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात झालेली समभागांची खरेदी यामुळे निर्देशांक वधारले असं बाजार विश्लेषकांचं मत आहे

अर्थसंकल्पाचं तज्ज्ञांकडून सखोल विश्लेषण विशेष अर्थसंकल्प बातमीपत्र आणि अर्थसंकल्पावरच्या जनतेच्या प्रतिक्रिया हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्टय आहे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या म म गोल्ड आणि तिर प्रसारण वाहिन्यांवरुन प्रसारित करण्यात येईल याव्यतिरिक्त आकाशवाणीचे समाजमाध्यम ट्विटर आणि फेसब्रुक न्यूज ऑन अर वेबसाईट तसंच यू टयूब चॅनेलवरही उपलब्ध आहे राष्ट्रीय बातमीपत्राच्या वेळेत बदल करण्यात आला आहे दुपारी क्रि वाजून तीस मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र उद्या दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी प्रसारित होईल

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली

गेले दोन महिने करवसुलीत घट झाली होती असं केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या प्रसिद्वीपत्रकात म्हटलं आहे

पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल अजित कुमार यांनी आज मुंबईत पदभार स्विकारला याआधी ते नवी दिल्लीतल्या नौदल मुख्यालयाचे व्हाईस चीफ होते भारतीय नौदलातली आपली सुमारे चाळीस वर्षांची लक्षणीय कारकीर्द पूर्ण करुन पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस एडमिरल गिरीश लुध्रा निवृत्त झाल्यामुळे अजित कुमार यांची त्या पदावर नियुक्ती झाली आहे

तसंच वाळूचोरी गुटखा जुगार अशा प्रकारच्या गुन्द्यांविरोधात धडक कारवाई केली अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा यांनी आज उस्मानाबाद क्विं पत्रकार परिषदेत दिली पोलीस कर्मचा यांसाठी निवासस्थान तसंच नवीन प्रशासकीय शिरतीचा प्रस्ताव मार्गी लावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं मराठवाड्याचा प्रादेशिक असमतोल दूर होऊन विकास व्हावा यासाठी सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी अभ्यासकांनी कित्र यावं असं आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे

हॅमिल्टन क्षे झालेल्या चौथ्या क्रिदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं आज भारतावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला

न्युझीलँड हे आव्हान पंधराव्या षटकातच दोन गडी गमावून पूर्ण केलं

राज्यात येत्या चोवीस तासांत सर्वत्र हवामान कोरडं राहील असं कुलाबा वेधशाळेनं म्हटलं आहे विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट जाणवेल मुंबई आणि शेजारी जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होईल